नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या नेताजींच्या तसबिरीला आज मान्यवर पुष्पहार अर्पण करतील लाल किल्यात उभारण्यात आलेल्या सुभाषचंद्र बोस वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार अहेत स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेली आझाद हिंद सेना आणि नेताजींच्या देशकार्यासंबंधातल्या अनेक वस्तू या संग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी पार्कवरच्या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल होऊ लागले आहेत शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाणार असल्यान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा बंगला रिकामा केला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांनी काल व्विपक्षीय व्यापार आणि गृंतवणूक करण्याबरोबरच सर्वंकष आर्थिक भागिदारी करायला अंतिम रुप देण्याबाबत चर्चा केली त्यात आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आणि ऊर्जा क्षेत्रात भागिदारी करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली प्रयागराज ि ं प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात जुगनाथ प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते उद्घाटनपर कार्यक्रमानंतर या दोन नेत्यांत चर्चा झाली परस्पर संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला ब्लू किॉनॉमी अर्थात आर्थिक वाढ सुधारित जीवनमान आणि रोजगार तसंच सागरी पर्यावरण आरोग्यासाठी सागरी संसाधनांचा शाधत वापर करण्यासंदर्भात तसंच आफ्रिकेत सहकार्य करण्याबाबतही या दोन नेत्यांची चर्चा झाली दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल औरंगाबाद आणि ठाण्यातून एकूण नऊ जणांना ताब्यात घेतलं या सर्वजणांच्या संशयास्पद हालचालींविषयी माहिती मिळाल्यानं काल ही कारवाई करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून या सर्वजणांवर नजर ठेऊन असल्याचं तसंच सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यानं दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे